मध्यप्रदेशात भाजपा सरकारनं विश्वासमत जिंकलं

राज्यात कालपासून पून्हा अवकाळी पाऊस मोदी संपूर्ण देशात काल मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे

काल जनतेला उद्देशून केलेल्या आवाहनात पंतप्रधान मोदी म्हणाले की देशावर ज्यावेळी कोणतंही संकट येतं तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो हे जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं आहे कोरोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे त्या राष्ट्रांकड साधनं नाहीत असं नाही पण हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीच करता येत नाही त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करत असल्याचं ते म्हणाले कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणं आणि घरातच राहणं

अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल असं मोदी यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केलं आहे ठाकरे संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असा धीर देत राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच राहण्याची कळकळीची विनंती पून्हा एकदा केली आहे राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही असंही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे सातत्यानं राज्यातल्या जनतेशी संवाद साधत आहेत मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काल राज्याला संबोधित करताना काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या पंतप्रधानांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचं आणि गोंधळण्याचं कारण नाही कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे राज्यात जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य औषधे यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरित्या दुकानामध्ये गर्दी करू नये अशा शब्दांत ठाकरे यांनी जनतेला आश्वस्त केलं आहे

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतोय म्हणून हे करोना ते करोना असे मी सारखे सारखे म्हणणार नाही केवळ स्थितीचं भान तुम्ही राखावं इतकीच माझी अपेक्षा आहे असं ते म्हणाले शहरात जीवनावश्यक वस्तूंची ने आण थांबता कामा नये शेतकऱ्याला शेतात जाऊ दिलं पाहिजे याची जाणीव सरकारला आहे अन्नधान्याची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही असं सांगतानाच हा माल ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीचं नाव वाहनावर असावं कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र असावं इतकीच खबरदारी घ्यायची आहे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली

जिनिवा इथं सोमवारी घेतलेल्या पत्र परिषदेत त्यांनी सांगितलं की कोरोनावरील उत्तरं सोपी नाहीत परंतू भारतासारख्या देशांनी या बाबतीत पुढाकार घेऊन जगाला दाखवून देणं अतिशय महत्वाचं आहे माध्यमे कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं कामकाज सुरळीत सुरु राहील याची खात्री करावी असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत लॉकडाऊनच्या काळात लोकांना वेळेवर आणि विधासाई माहिती पुरवणं अतिशय महत्वाचं असल्यानं या यंत्रणांचं कामकाज सुरळीत चालू राहणं आवश्यक असल्याचं पत्र मंत्रालयानं सर्व मुख्य सचिवांना पाठवलं आहे सीतारामन कोरोना विषाणूच्या प्राद्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी लवकरच आर्थिक प्रोत्साहन पर्यंक्रि जाहीर केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली प्राप्तीकर वस्तू आणि सेवाकर तसंच सीमा शुल्कासंदर्भातल्या परताव्यांसाठी विविध सवलतीही त्यांनी जाहीर केल्या

कोरोना कीट कोरोना विषाणूमुळे सर्वद्र चिंतेचं वातावरण असलं तरी कोरोना विरोधी लढ्याला यश मिळत असल्याचंही दिसतं आहे पूण्यात सर्वप्रथम कोरोनाघी लागण झालेल्या दोघांचा कालचा चाचणी अहवाल नकारात्मक आला तसंच संसर्गाच अचूक निदान करणारं पहिलं देशी बनावटीचं किट विकसित करण्यात लोणावळ्याच्या माय लक्ष डिस्कवरी सोल्यूशनला यश मिळालं

कोरोनाबाबत आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांतः अहमदनगरमध्ये काल आणखी एकाला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे जिल्हयातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे राज्यात सहा महिने पूरेल एवढ अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीही करू नये असं आवाहन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छ्गन भूजबळ यांनी काल नाशिकमध्ये केलं तरीही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याघ्या बातम्या आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवल्या आहेत बीडमध्ये लोकांचा नजीकचा संपर्क टाळण्यासाठी द्कानदारांनी आपल्या द्कानासमोर सीमा रेषा काढली आहे नागरिकांनी त्या रेषेवर उभं राहून काल सामानाची खरेदी केली तर सिंधूदर्ग आणि सांगलीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी लोकांना मोकळीक देण्यात आली हिगोलीत कालपासून एक दिवस आड सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यत किराणामाल आणि भाजीपाला विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संचारबंदी असतानाही विनाकारण शहरात फिरणाऱ्या लोकांवर हिंगोली रायगड परभणी गडचिरोली पालघर आणि नंदुरबारमध्ये कारवाई करण्यात आली काही ठिकाणी संबधित नागरिकांची वाहनंही जप्त करण्यात आली अहमदनगरमध्ये लोकांची गर्दी होत असल्याचं लक्षात आल्यावर स्वतः जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांनी रस्त्यावर फिरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि लोकांना गर्दी टाळण्याचं आवाहन केलं

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आवश्यक उपाययोजना करत असून जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे अकोल्यात सर्व प्रमुख रस्त्यांवर औषधाची फवारणी करण्यात येत आहे लातूर शहरात प्रत्येक घराघरात आशा आणि इतर आरोग्य कर्मचारी नागरिकांची विचारपूस करत आहेत पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात गेलेली जवळपास सगळी मंडळी आता गावात आली आहेत

गुढीपाडव्याचा सण असूनही खरेदीसाठी गंजगोलाईसारख्या प्रमुख बाजारपेठेत काल गर्दी झालेली दिसली नाही संचार बंदीमुळे पुण्यात अडकून पडलेल्या दोन मुलांनी लातूरचे संपर्कमंत्री अभित देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपली आई येरोळ या गावी आजारी असल्याचं कळवलं पालकमंत्र्यांनी रुग्णवाहिकेसह वद्यक्रीय पथक पाठवून संबंधित महिलेवर तातडीनं तिथेच उपचाराची सोय केली

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात युवकांनीच गावात वाहनांना प्रवेश बंदी केली आहे

घरातच विलगीकरण करण्याचे आदेश डावलत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकावर सातारा जिल्ह्यातल्या फलटण पोलीस ठाण्यात काल गुन्हा नोंदवण्यात आला ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होवू नये या साठी सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश वाशीमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर मिरजेतलंशासकीय रुग्णालय कोरोना उपचाराचं केंद्र म्हणून घोषित केलं जाणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह माधवी कुलकर्णी पुणे नागरिकांनी गर्दी टाळावी आणि पोलीस तसंच प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन प्रण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हर्सिकेर यांनी केलं आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच राहणार असल्यानं नागरिकांनी परस्पर संपर्क टाळावा असंही म्हस्किकर यांनी आवर्जून सांगितलं कोल्हापर बंद अतिवृष्टी आणि महापुरातून कशाबशा सावरत असलेल्या कोल्हापुर जिल्ह्यात आता कोरोनाच्या या नव्या संकटांमुळे सुमारे दोन हजार उद्योग सध्या बंद आहेत

महाराष्ट्राचे मँथेस्टर अशी ख्याती असणाऱ्या इचलकरंजी वस्त्र नगरीत सध्या अनेक यंत्रमागांची चाक ठप्प झाली आहेत

मप्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे

वीजमंडळ कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपल्या दर्मादिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळावा मीटर रिडींग करण्यासाठी तसंच देयकाचं वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी जाऊ नये ग्राहकांना सरासरी देयक पाठवावं महावितरणच्या संकेतस्थळावर देयकं उपलब्ध करून द्यावीत आणि या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या आहेत

सुमारे चार कोटी रुपयांचे हे मास्क आहेत या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे हवामान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या राज्याच्या सर्वच भागांत काल तुरळक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आजही राज्याच्या या चारही विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते